टांझानियाचे अध्यक्ष जॉन मगुफुली यांचं निधन सामिया सुलुहु बनणार टांझानियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष आंतरराष्ट्रीर सौर अलायन्सवर इटलीची स्वाक्षरी

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत पीवी सिंधू दूसऱ्या फेरीत तर सायना नेहवाल बाहेर पंतप्रधान मुख्यमंत्री बैठक देशात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राज्यांच्या म्ख्यमंत्र्यांसोबत द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून चर्चा केली कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी त्वरित आणि ठोस उपाय योजना करण्याची गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले कोरोना संबंधी नियमांचे कठोर पालन करत असतानाच हलगर्जीपणा न होऊ देण्याचे आवाहन त्यांनी केले

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत त्यांनी विशेष चिंता व्यक्त केली गेले वर्षभर राबवलेली चाचणी शोध आणि उपचार ही त्रिसूत्री आतादेखील काटेकोरपणे राबवण्याचे आग्रही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले प्रत्येक कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्याचा कमीत कमी वेळात शोध घेऊन त्यांची आर टी पी सी आर चाचणी करावी असे मोदी म्हणाले विशेषतः लहान शहरांमध्ये चाचण्या आणि रुग्णवाहिकांच्या उपलब्धतेवर विशेष लक्ष देण्यास त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले

लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी मिळावी तसेच हाफकिन संस्थेला लस उत्पादन करण्याची मान्यता मिळावी अशी विनंतीही ठाकरे यांनी केली या विनंतीची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात लस उत्पादन करू शकणाऱ्या संस्थांना पाठबळ आणि प्रोत्साहन देण्यात येईल असे सांगितले काही जिल्ह्यांत रुग्णसंख्या खूप वेगाने वाढते आहे अचानक झालेली ही मोठी वाढ संभ्रमात टाकणारी असून याविषयी तज्ञ आणि संशोधकांनी प्रकाश टाकावा अशी विनंती ठाकरे यांनी पंतप्रधानांना केली

एकंदर देशाचा विचार करता मृत्यू दर आणि उपचाराधीन रुग्णाची संख्या घटत असली तरी काही राज्यांमध्ये कोरोना संसर्ग वेगानं वाढत आहे

महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाणही चिंताजनक आहे त्यामुळे या राज्यांनी कोरोनासंबधीचे नियम आणि उपाय योजनांची काटेकोर अंमलबजावणी करण अत्यावश्यक असल्याचे भूषण म्हणाले चाचण्यांची संख्या वाढवणे बाधितांवर लक्ष ठेवणे याबरोबरच लसीकरणालाही महत्त्व द्यायला हवे असे त्यांनी सांगितले राज्यात कालही कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ झाली

कोविड नियमांचे पालन करण्याबाबत नागरिकांमध्ये अजिबात गांभीर्य नाही त्यामुळेच रुग्ण संख्या वाढत असल्याचे राज्याचे आरोग्य उपसंचालक डॉ संजय देशमुख यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितले टांझानिया टांझानियाचे अध्यक्ष जॉन मगुफुली यांचे दार ए सलाम इथे रुग्णालयात निधन झाले

अशा रितीने समिया सुलुहू टांझानियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनणार आहेत इटली आयएसए इटलीने सुधारित आयएसए कराराच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय सौर अलायन्सवर स्वाक्षरी केली आहे या करारातील सुधारणेमुळे संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्य देशांना या अलायन्सचे सदस्यत्व मिळणार आहे

सौरऊर्जेचा गतिमान आणि मोठ्या प्रमाणात वापर करुन पॅरिस हवामान कराराच्या अंमलबजावणीत योगदान देण्याच्या उद्देशाने ही युती सुरू करण्यात आली आहे रसायने भारतीय रसायनं आणि पेट्रोरसायन उद्योग नव्या उंचीवर पोहोचत असल्याचे केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डी

सदानंद गौडा यांनी म्हटले आहे

भारतः रसायने आणि पेट्रोरसायनांसाठी जागतिक निर्मिती केंद्र अशी या बैठकीची मध्यवर्ती संकल्पना आहे या क्षेत्रातील वृद्धिमुळे आत्मनिर्भर भारताच्या मोहिमेलादेखील पाठबळ मिळत असल्याचे मंत्र्यांनी सांगितलं

कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीकरिता पाच जणांनी अर्ज दाखल केले आहेत अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात हे स्पष्टीकरण दिले

मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेच्या ठिकाणी प्रेक्षकांना उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली आहे बॅडमिंटन ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत पीवी सिंधू द्सऱ्या फेरीत पोहोचली तर किदम्बी श्रीकांत आणि पी कश्यम प्रूष एकेरीच्या पहिल्याच फेरीत बाद झाले सायना नेहवालला द्खापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले अश्विनी पोन्नप्पा आणि एन सिक्की रेड्डी आणि सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टीदेखील आपापल्या दुसऱ्या फेरीत पोहोचले आहेत